कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हरियाणा राजस्थान गुजरात आणि मणीपूरमध्ये उच्चस्तरीय केंद्रिय पथक तैनात पंतप्रधान भारत आणि लक्झेंबर्ग यांच्यातले आर्थिक संबंध वाढवण्याची मोठी संधी उपलब्ध आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं भारत लक्झेंबर्ग यांच्यात आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या शिखर परिषदेत ते बोलत होते पोलाद अर्थविषयक तंत्रज्ञान डिजिटल डोमेन यासारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांत चांगलं सहकार्य आहे ते आणखी वाढू शकतं असं पंतप्रधान म्हणाले गेल्या वीस वर्षांत दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची परिषद होत आहे असं मोदी यांनी नमूद केलं अंतराळ संशोधन आणि अर्थविषयक क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारांबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं तसंच नवनव्या क्षेत्रात व्यवसाय संधी शोधण्याबाबतही दोन्ही देशांत एकमत झाल्याचं दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनाद्वारे सांगितलं पंतप्रधान बंगळूरू माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अधिकाधिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं सायबर सुरक्षे संदर्भात नवनवीन संशोधन करण्यासाठी युवकांनी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं बंगळूरू इथ आयोजित करण्यात आलेल्या तंत्रज्ञान शिखर परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते तंत्रज्ञानाच्या वापरामुळं आज लोकहिताच्या सर्व सरकारी योजना लोकांपर्यंत वेगानं पोहोचवणं शक्य झालं आहे सरकारनं त्याच उद्देशानं डिजिटल तंत्रज्ञान आणि त्यातील नाविन्याला अग्रक्रम देण्याचं धोरण अंगिकारलं आहे अस पंतप्रधान म्हणाले

कोविड काळात घरातून किंवा कोठूनही काम करण्याच्या पद्धतीचा वापर सुरू झाला आता ती पद्धत यापुढेही कायम राहणार आहे असं ते म्हणाले

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली

पुस्तक प्रकाशन राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निवडक भाषणांचं संकलन असलेल्या द रिपब्लिक एथिक व्हॉल्यूम थ्री आणि लोकतंत्र के स्वार या दोन पुस्तकांचं प्रकाशन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं या पुस्तकांच्या इ आवृत्तीचं प्रकाशन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रपतींच्या या भाषणांमधून त्यांचं काम व्यक्तीमत्त्व आणि जीवनमूल्यं दिसून येतात तसंच सार्वजनिक जीवनात वावरणारी संवेदनशील आदर्शवादी व्यक्ती कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य देते तेही कळून येतं असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले

उपराष्ट्रपती जल संवर्धनासाठी देशव्यापी चळवळ उभारण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे चेन्नई इथं आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी सर्व नागरिकांनी जल योद्धा बनावं असं नायडू यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी सूक्ष्म जलसिंचनाची पद्धत अंगीकारावी कारखानदारांनी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची आणि दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्याची शपथ घ्यावी असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले शहरी आणि ग्रामीण भागातही सर्व प्रकारच्या इमारतींसाठी पावसाच्या पाण्याची साठवणूक सक्तीची करावी असंही त्यांनी सुचवलं शौचालय दिन आज जागतिक शौचालय दिवस आहे स्वच्छतेसंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी तसंच जास्तीत जास्त नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा म्हणून हा दिवस पाळण्यात येतो

ऐकुया याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधी कडून शाश्वत स्वच्छता आणि हवामान बदल ही या वर्षीच्या जागतिक शौचालय दिवसाची संकल्पना आहे निरोगी समाज आणि निरोगी राष्ट्रासाठी स्वच्छता आणि आरोग्य या गोष्टींना प्राधान्य द्यायलाच हवं असं उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे तर प्रत्येक घरात शौचालय उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून गेल्या काही वर्षात देशभरातल्या कोट्यवधी घरांमध्ये शौचालयं बांधण्यात आली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त केलेल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे

जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि केंद्रीय जल शक्ती राज्य मंत्री रतन लाल कटारिया यांच्या हस्ते आज राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार प्रदान करण्यात आले

दुरवृष्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या नाशिक आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना गौरवण्यात आलं त्याचबरोबर आंध्र प्रदेश छत्तीसगड गुजरात हरियाणा मिझोरम पंजाब तेलंगण आणि केरळ मधल्या प्रत्येकी दोन तर अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल मधल्या प्रत्येकी एका जिल्ह्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ग्रामीण भारताने स्वच्छ भारत अभियान हे जनांदोलन केले आहे असं शेखावत यांनीं या कार्यक्रमात बोलताना सांगितलं

त्यामध्ये हग्दारी मुक्त गावांबरोबरच स्वच्छता घन कचरा आणि द्रव्य कचरा व्यवस्थापनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं शेखावत यांनी सांगितलं

जागतिक शौचालय दिनानिमित्त सफाईमित्र सुरक्षा या स्पर्धात्मक अभियानाचा प्रारंभ करताना ते बोलत होते गटारी आणि सेप्टीक टँक माणसांकरवी स्वच्छ करण्याची घातक पद्धत बंद करुन ते काम यंत्रांच्या साह्यानं करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं आहे राज्यकर्ते अधिकारी कर्मचारी यांच्याबरोबरीनं लोकसहभागही या अभियानाच्या यशात महत्त्वाचा असल्याचं हरदीप सिंग पुरी यावेळी म्हणाले ज्याप्रकारे आपल्या शहरांच्या स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी नागरिकांनी स्वीकारली आहे तसंच या अभियानातही नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितलं स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची प्रत्येकानं काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे ते आज फिक्कीच्या एका कार्यक्रमात द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते लशीच्या वितरणासाठी एक तात्पुरता मार्गदर्शक आराखडा तयार करण्यात आला आहे

हर्षवर्धन यांनी व्यक्त केला एमबीबीएस राखीव जागा एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी कोविड योद्ध्यांच्या पाल्यांसाठी पाच जागा राखीव ठेवण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज केली

यासाठी वैद्यकीय परिषद समितीकडे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर यंदाच्या नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे राखीव जागांसाठी निवड होणार आहे कोविड संकटात कोरोना योद्ध्यांनी केलेल्या कामाचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी आरक्षणाची घोषणा केल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं

दिल्लीत कोविड रुग्णांची आणि मृत्युची संख्या वाढत असल्याचा परिणाम हरियाणा आणि राजस्थानच्या राजधानीलगतच्या भागात दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर ही पथकं तैनात करण्यात आली आहेत दिल्ली बैठक राजधानी दिल्लीतील कोविड स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज एक सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती

या बैठकीनंतर केजरीवाल यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांची भेट घेऊन त्यांना कोविड स्थितीबाबत सविस्तर माहिती दिली इंदिरा गांधी जयंती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त आज देशात सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट संदेशातून इंदिरा गांधी यांना अभिवादन केलं संसद भवनात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अन्य सदस्यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या स्मृती स्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं

राज्यपाल फागू चौहान यांनी राजभवनात आयोजित कार्यक्रमात मांझी यांना पदाची शपथ दिली

दरम्यान बिहारचे शिक्षण मंत्री मेवालाल चौधरी यांनी आज मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही वेळातच आपल्या पदाचा राजीनामा दिला भागलपुर इथल्या कृषि विद्यापीठात नेमणूक करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे ओडिशा अधिवेशन ओडिशा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे